प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या बैठकीत ज्येष्ठ अर्थशास्वज्ञ खासगी उद्योगपती उत्पादन प्रवास आणि पर्यटन परिधान आणि रोजच्या वापरातल्या वस्तुंचे निर्माते कृषी विज्ञान आणि औद्योगिक आणि वित्तीय क्षेत्रातल्या तज्ञांशी संवाद साधला अर्थसंकल्पा अगोदरच्या चर्चेचा भाग म्हणून ही बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना ही अचानक घडलेली घटना नाही तर देशाच्या सामर्थ्यांचा सखोल अभ्यासानंतर ही कल्पना केली आहे असं मोदी म्हणाले

या जन गणनेदरम्यान जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन सूची तयार करण्याच्या दृष्टीनं कूटुंबप्रमुखाचा भ्रमणध्वनी क्रमांक शौचालय दूरचित्रवाणी इंटरनेट वाहन त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा स्रोत यासह अन्य माहिती संकलित करतील

कुटुंबप्रमुखाचा भ्रमणध्वनी क्रमांक केवळ जणगणनेसाठी माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं संवाद साधण्यापुरताच मागितला जाईल भ्रमणध्वनी क्रमांक मागण्याचा अन्य कोणताही उद्देश नाही असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे

जम्मू काश्मीरमध्ये जारी केलेल्या निर्बंध आदेशांचा आठवडाभरात आढावा घेऊन ही माहिती सार्वजनिक करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज प्रशासनाला दिले जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या निर्बंधांविरोधात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद काश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांच्यासह अन्य काही जणांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एन

रामणा यांच्या अध्यक्षतेखालील सुभाष रेड्डी आणि बी

गवई यांच्या पिठांनं हे निर्देश दिले इंटरनेट सेवेवर निर्बंध आणण्यासंदर्भातला कोणताही आदेश हा न्यायिक समीक्षेचा विषय आहे असं न्यायमूर्ती रामणा यांनी सांगितलं

पिठानं हे आदेश देताना सांगितलं की प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हा मौल्यवान हक्क आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून कोलकत्ता इथ दोन दिवसांच्या अधिकृत दौ यावर जाणार आहेत सौंदर्यीकरण केलेल्या चार ऐतिहासिक इमारतीचं त्यांच्या हस्ते लोकापर्ण होणार आहे यात करन्सी बिल्डींग बेल्वेदर हाऊस आणि व्हिक्टोरीया मेमोरियल हॉल या इमारतींचा समावेश आहे सांस्कृतिक मंत्रालयानं या वास्तूंचं नुतनीकरण केलं आहे कोलकाता गोदीच्या समारोहातही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत

मद्यनिर्माता ते मद्यविक्री दुकानांची संगणकीकृत जोडणी करुन उत्पादन शुल्क विभागानं करचोरीला आळा घालावा असे स्पष्ट निदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत दिले इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करुन महसूलवाढीसाठी उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी सांगितलं

राज्यपालांच्या अभिभाषणानं आज अधिवेशनाला सुरुवात झाली दुपारनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देणारा ठराव मांडण्यात येणार आहे

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी काल विद्यापीठाच्या प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डी

लाबियाल आणि विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी नवी दिल्लीत चर्चा केली अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी खरे यांनी विद्यार्थ्याना आज दुपारनंतर बोलावलं आहे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृत होता काँप्रेसचा हा आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत भाजपानं हा फेटाळून लावला आहे

पंधरा परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ काल जम्मू आणि काश्मीर भेटीवर आलं आहे

आसाममध्ये गुवाहाटी इथं आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे

गुवाहाटी सोबतच संपूर्ण देश या भव्य उद्दघाटन सोहळ्याचा साक्षीदार असेल असं खेलो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी सांगितलं

गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं काल संध्याकाळी वडोदरा इथून इस्लामिक स्टेटच्या संशयिताला अटल केली

सात वाजता हा सामना सुरु होईल आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर या सामन्याचं धावतं समालोचन संघ्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रसारित केलं जाईल पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला विशेष तपास पथकानं काल झारखंड मधून अटक केली विशेष तपास पथकानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे